हवामान खात्याचा दिलासादायक अंदाज यंदा पाऊस सरासरी इतका मार्गदर्शक सचना देशव्यापी टाळेबदीची मुदत येत्या तीन मे पर्यंत वाढवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं काल त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या

मात्र अतिसंवेदनशील क्षेत्रांमध्ये या सवलती मिळणार नाहीत

केंद्र सरकारची सर्व कार्यालयं सुरू राहतील

आणि आता कोरोना साथीची सद्यस्थिती आणि या साथीमळं उद्ववलेल्या स्थितीतन मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सरू असलेल्या प्रयत्नांसंदर्भातील बातम्यांचा आढावा थोडक्यात

डहाणूच्या पूर्व भागात रात्री चोर फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत त्यामुळे साये इथं गरजू कुटुंबांना धान्य वाटप करून परतत असलेल्या कार्यकर्त्यांना काल सारणी इथं ग्रामस्थांनी चोर समजून मारहाण केल्याची घटना घडली आहे जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोस्टाची मदत घेण्याचा सिंधुद्र्गातल्या सारखा प्रयत्न राज्यात इतरत्र होताना दिसत नाही परभणीत कालही महिलानी बँकांत एकच गर्दी केली होती अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी मृत्यू झालेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली होती असं काल उघड झालं आता या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यासाठी वैद्यकीय टास्क फोर्सची निर्मिती करण्याबाबतची महत्वाची बैठक काल जिल्ह्याच्या संपर्कमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पनवेलच्या क्रांतिवीर वासुदेव बळवत फडके नाट्यगृहात झाली ध्रळ्यात जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आलेल्या संजय यादव यांनी काल पदभार स्विकारताच कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली जिल्ह्याच्या सर्व सीमांवरील गस्त वाढवावी असे निर्देश त्यांनी दिले

त्यानंतर त्या मुलीचा दूसरा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे

जालना इथल्या राज्य राखीव बल गट क्रमांक तीनच्या जवानांनी स्वतअन्नाची पाकिटे तयार करून परिसरातल्या गरजुना वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे दोन दिवसात तीन हजाराहन अधिक अन्नाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलं आहे कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जगाला जबरदस्तीची रजा घ्यावी लागली आहे त्यामुळे कोरोना नंतर सर्व सुझ्या रद्द करून सर्वानी अर्थव्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्यावे असं आवाहन ख्यातनाम चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांनी केले आहे

जळगाव जिल्ह्यातील पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे मंदिराचे विश्वस्त शिरीष बर्वे यांनी काल धनादेश सुपूर्द केला सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधवाशी संवाद साधण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ ऑनलाईन साधनाचा उपयोग करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून काल फळबाग विषयावर झुम क्लाऊड मिटिंग झाली लॉकडाऊन मध्येही विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्याचा निर्णय पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतला आहे त्यानुसार ड्रोनव्दारे बोर्डाच्या हद्दीतील वॉर्डातील नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे जळगाव शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा झाला आहे या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु होते

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी विजय लडकत प्णे

कृषी कॉलसेंटर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल भारतीय कृषी वाहतूक कॉलसेंटरचा प्रारंभ केला नाशवंत शेतीमालाच्या ीतरराज्य वाहतुकीला या कॉलसेंटरची मदत होणार ीहे

केदारनाथ नांदेड बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील श्रीक्षेत्र केदारनाथ इथले जगदूरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येते टाळेबंदीमुळे स्वामीजी नांदेड इथं अडकले हेत

राजापरची गंगा रत्नागिरी जिल्ह्यातली राजापूरची गंगा काल सकाळी सहा वाजण्याघ्या सुमारास अवतीर्ण झाली

यंदा मात्र करोना प्रतिबंधक टाळेबंदीमुळे यात्रा भरू शकणार नाही

यापूढे मान्सूनची प्रगती नवं वेळापत्रक समोर ठेऊन मोजली जाईल

यंदापासून मान्सून ाला ाणि गेला वेळेवर की उशीरा ते ठरवण्यासाठी नव्या वेळापत्रकाचा ाधार घेतला जाईल

भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम करणारी एल निनो स्थिती सक्रीय नाही उलट मान्सूनला पोषक एल निनो स्थिती पावसाळ्याच्या उत्तरार्धात निर्माण होऊ शकते तसं झालं तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊसमान वाढण्याची शक्यता ाहे हवामानशास्त्र विभाग बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून ा पला दुसऱ्या टप्प्यातला सुधारित दीर्घकालीन अंदाज मे अखेर किंवा जूनच्या सुरूवातीला जाहीर करेल